चाचणी तपास उपचार या त्रिसूत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे रुग्ण बरे होणाचं प्रमाण वाढलं असून मृत्यूचं प्रमाण कमी झाल्याचं यात म्हटलं आहे

केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे त्याअंतर्गत प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार डॉ

कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे आरोग्य सेवेचं महत्व अधोरेखित झालं असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे नाशिकमधल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नूतनीकरण केलेल्या मुख्य प्रशासकिय िरतीचं आणि सौरउर्जा प्रकल्पाचं आज कोश्यारी यांच्या हस्ते उदघाटन झालं त्यावेळी ते बोलत होते आरोग्य क्षेत्रात तंत्रशुद्ध संशोधन आणि प्रशिक्षणाची गरज कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली डॉक्टर आणि परिचारकांसारखं आरोग्य सेवेचे व्रत अंगिकारण अवघड आहे त्याहीपेक्षा वैद्यकीय शिक्षण घेणं अवघड आहे असं ते म्हणाले वैद्यकीय शिक्षण घ्यायची उंछा असलेल्यांसाठी पायाभूत सुविधांची पूर्तता करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं कोरोना प्रादूर्भावाच्या काळात आर्युवेद होमिओपॅथी युनानी तसंच योगविद्येच्या उपयोगिताही त्यांनी अधोरेखित केली विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यासह तिर पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते

कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी काल याबाबतची घोषणा केली

कृषी विद्यापीठांनी नव्यानं संशोधित केलेल्या सुधारित आणि संकरित वाणांचा प्रसार करण्याच्यादृष्टीनं हे वाटप केलं जाणार असल्याचं भुसे यांनी सांगितलं यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीस चालना मिळेल असा विश्वासही भुसे यांनी व्यक्त केला राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान तसंच बियाणं आणि लागवड साहित्य उपअभियानाच्या माध्यमातून ग्राम बिजोत्पादन या योजनेंतर्गत हा उपक्रम राबवला जाईल

समुह पद्धतीनं पिक प्रात्यक्षिकाचं नियोजन केलं असल्याची माहिती भूसे यांनी दिली मुंबईत बेस्टच्या सेवेत असलेल्या सर्व एस टी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार रोजच्या रोज भोजनभत्ता द्यावा असे निर्देश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहेत

टी

त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था एका खाजगी संस्थेला दिली होती मात्र त्याबाबत अनेक तक्रारी आल्यानं हे पाऊल उचललं आहे कर्मचाऱ्यांची निवासव्यवस्थाही चांगल्या दर्जाची असावी यादृष्टीनं पावलं उचलली आहेत

राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव असल्यानं सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेता येणार नाहीत

बिहार विधानसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज शांततेत मतदान झालं

राष्ट्रीय जनता दलाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव राघोपूर विधानसभा मतदार संघातून पुन्हा निवडणूक लढवत आहे

नाशिक जिल्ह्यातल्या बाजारपेठांमधे कांद्याची आवक वाढल्यानं कांद्याच्या भावात घसरण झाली

यामुळे शेतकऱ्यांमधे नाराजी दिसून आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे केंद्र सरकारनं कांदा साठवणूकीवर निर्बंध घातल्यामुळे व्यापाऱ्यांनी मागच्या आठवङ्यात चार दिवस लिलाव बंद ठेवले होते

मात्र कालपासून कांद्याच्या भावात घसरण होऊ लागली आहे दिव्यनगांच्या शिक्षणासाठी गेली अनेक वर्ष काम करणाऱ्या कर्मचारी आणि संस्था चालकांना प्रोत्साहन देण्याकरता शासनानं प्रचलित धोरणात योग्य सुधारणा करावी आणि अनधिकृत शाळांविरोधात कडक कारवाई करावी अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिल्या राज्यातल्या दिव्यांगांसाठीच्या विशेष निवासी अनिवासी शाळा आणि तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासंदर्भात आमदार नरेंद्र भोंडेकर सादर केलेल्या निवेदनाबाबत आज विधान भवन क्रिं बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते सांगली जिल्ह्यातल्या क्रांतिस्मृती वनाचे प्रणेते भाई संपतराव पवार यांना अग्रणी नदीच्या प्नरूज्जीवन कामास चालना दिल्याबद्दल केंद्र सरकारच्या जलशक्ति मंत्रालयाचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार जाहिर झाला आहे अग्रणी नदी ही लुप्त झाली होती परंतु संपतराव पवार यांनी ती पुनर्प्रवाहित करण्याची कल्पना प्रथम मांडली जलबिरादरीचे सुनील जोशी यांनी या कल्पनेला चालना दिली संपतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बलवडी आणि बेणापूर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतनं धरण बांधून अग्रणी पुनरूज्जीवन प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली

केंद्रिय अर्थ मंत्रालयानं सांगितलं की सार्वजनिक क्षेत्रातल्या काही बँका सेवा शुल्कात वाढ करणार आहेत अशा बातम्या माध्यमांमध्ये पसरल्या जात आहेत मंत्रालयानं म्हटलं आहे की शुल्कात कोणतीही वाढ केलेली नाही बँक ऑफ बडोदानं या महिन्यापासून एकाच महिन्यात अनेकदा रोकड काढण्यावर तसंच जमा करण्यावर काही बदल केले होते मात्र त्यांनी हे बदल मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं आम्हाला कळवलं आहे कोविड महामारी लक्षात घेता भविष्यात असं शुल्क वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही अशी माहिती सार्वजनिक क्षेत्रातल्या तिर बँकांनीही आम्हाला दिली आहे असंही मंत्रालयानं स्पष्ट केलंय चंद्रपूर जिल्ह्यात धान पिकाचं मावा आणि तूडतूड्यामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे जिल्ह्यातले चंद्रपूर बल्लारपूर पोंभुर्णा सावली मुल नागभीड सिंदेवाही ब्रम्हपूरी चिमूर हे तालुके धान उत्पादक तालुके असून यंदा पिकावर रोग पडून झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील भरून निघणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची गरज असल्याचं मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे

बँकिंग धातू वाहनोद्योग आरोग्य ग्राहकोपयोगी वस्तू आणि आर्थिक क्षेत्रातल्या समभागांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यानं आज बाजारात तेजी राहिल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं

मुंबईतल्या फेरीवाल्याचं सर्वेक्षण पुन्हा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला

आता होणाऱ्या सर्वेक्षण समितीमध्ये नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश होणार आहे आज झालेल्या बैठकीत मंत्री सुभाष देसाई अनिल परब पालिका आयुक्त किंबालसिंग चहल प्रधान सल्लागार अजोय मेहता आणि पालिकेचे अधिकारी उपस्थित होते हवामान बदलामुळेच अनियमित पाऊस तसंच निसर्ग वादळासारखी संकटं निर्माण झाली आहेत ती निर्माण व्हायची नसेल तर पर्यावरण रक्षणाशिवाय दुसरा उपाय नाही त्यामुळे येत्या काळात लोकसहभागातून माझी वसुंधरा अभियानातल्या सर्व तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी सूचना राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या अभियानाच्या पूणे आणि कोकण विभागातल्या नियोजनाची माहिती घेतली त्यावेळी ते बोलत होते शासकीय कार्यालयांमधून या अभियानाची सुरुवात करावी